ते काल मुंबईत योग इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात बोलत होते एकत्व हे योगाचं दुसरं नाव आहे योगानं जगभरातल्या संस्कृतींना अंतर्गत धाग्यांनी जोडलं आहे योगाचा प्रसार करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून देशातल्या योग संस्थांच्या बळकटीकरणाची गरज राष्ट्रपतींनी व्यक्त केली महाराष्ट्र आणि इतर राज्यांनी शालेय अभ्यासक्रमात योगाचा समावेश केल्याबद्दल राष्ट्रपतींनी त्यांची प्रशंसा केली या कार्यक्रमाला राज्यपाल चे विद्यासागर राव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद येसू नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते

बालकांचं लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपीला मृत्यूदंडाची तरतूद या सुधारित कायद्यात असणार आहे

कोणत्याही बालकाचं अश्लील छायाचित्रण बाळगणाऱ्यांसाठी कठोर शिक्षेची तरतूदही या कायद्यात आहे

या कार्यक्रमाअंतर्गत तीन अंतराळवीरांचा चमू एक ते सात दिवसांसाठी अंतराळात पाठवण्यात येणार आहे

भारतीय वैद्यकीय परिषदेची जागा घेणाऱ्या राष्ट्रीय आयोगाच्या स्थापनेसंदर्भातल्या वैद्यकीय विधेयकाला तसंच होमिओपॅथीसाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना करणाऱ्या विधेयकालाही मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली

कांद्याच्या उत्पादनात वाढ झाल्यानं केंद्र सरकारनं काल हा निर्णय जारी केला

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती वगळता राज्यातल्या सर्व बाजार समित्यांसाठी हा निर्णय लागू असेल हे अनुदान थेट बँक हस्तांतरणाद्धारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केलं जाणार आहे या योजनेसाठी दीडशे कोटी रुपये निधीही मंत्रिमंडळाने मंजूर केला आहे

ते काल मंत्रालयात वार्ताहरांशी बोलत होते यासंबंधीची जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल असं ते म्हणाले

टी महामंडळातर्फे कंत्राटी पद्धतीनं भरण्यात येणार असल्याचं रावते यांनी यावेळी सांगितलं

टंचाईग्रस्त भागात पाणी प्रवठा योजनेद्वारे पिण्याचे पाणी आणि जनावरांना चारा उपलब्ध करुन देण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए

डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे लातूर इथं खासगी शिकवणी चालकाचं अपहरण करुन खंडणी उकळल्या प्रकरणी दोन नगरसेवकांसह सात जणांविरोधात ग्रन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींमध्ये काँग्रेसचे नगरसेवक सचिन मस्के स्वीकृत सदस्य पूनीत पाटील आणि व्ही एस पँथरचे संस्थापक अध्यक्ष विनोद खटके यांच्यासह अनोळखी चार जणांचा समावेश आहे हे सर्वजण शिकवणीचालक विजयसिंह परिहार आणि राजीव तिवारी यांच्याकडे दरमहा खंडणी मागत होते

इतर आरोपींचा विविध पथकांकडून तपास सुरू आहे

पंधरा वर्षांच्या करारावर घेतलेली जमीन करार संपल्यानंतरही परत न करता तापडिया यांनी आपल्या कुटुंबीयांच्या नावावर करून घेत पुनर्विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणी विविध कलमान्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि बह्जन समाज पक्षाच्या पाठिंब्यावर वाकळे यांनी विजय मिळवला राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारानी अर्ज मागे घेतल्यानं भाजपचे वाकळे आणि शिवसेनेचे बाळासाहेब बोराटे यांच्यात महापौर पदासाठी थेट लढत झाली

दोन जानेवारीपर्यंत या स्पर्धा चालणार आहेत

जसप्रीत ब्मराहनं सर्वाधिक सहा गडी बाद केले

चार सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघ एक एकनं बरोबरीत आहेत परभणी जिल्ह्यात सेल् इथं संगीतरत्न हरिभाऊ चारठाणकर संगीत महोत्सवाला आजपासून प्रारंभ होत आहे शाङ्गदेव संगीत मंच च्या वतीनं सेलू इथल्या नूतन विद्यालयात आयोजित या महोत्सवाला आज सायंकाळी पाच वाजता प्रारंभ होईल

हा गुटखा नांदेडवरुन हिंगोलीकडे नेला जात होता

या आगीत उभ्या ऊसासोबत एक बैलगाडीही खाक झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे